आज नागपुरातील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच म्ख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

आणि त ज्न्या वाहनांवर हरीत कर आकरण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय रास्ते वाहत्क आणि महामार्ग मंत्र्यांची मान्यता प्रजासत्ताक दिन राज्यनागपूर कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी राज्य सरकारनं अत्यंत जबाबदारीनं कोविडविरोधात लढा दिला अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे

यावेळी राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन झालं त्यानंतर त्यांनी राज्यातल्या जनतेला संबोधित केलं राजभवनात राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन झालं तर वर्षा या म्ख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं नागप्रात प्रजासताक दिनाचा मुख्य शासकीयसमारंभ कस्त्रचंद पार्क मैदानावर पार पडला यावेळी ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आलं नागपूर जिल्ह्यात साधारण एक लाख तीस हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली मे ते ऑगस्ट याकाळात भीषण परिस्थिती होती मात्र या कालावधीत न डगमगता नागपूर जिल्ह्यात व विभागात कोरोना नियंत्रण करण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने उतम काम केल्याची पावती पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज दिली प्रशासनाला नागप्रकर जनतेने देखील उत्तम साथ दिली प्रारंभीच्या हतबलतेपासून तर आताच्या लसीकरणांपर्यंतचा हा कोविड लढा जनता स्वयंसेवी संस्था दानश्र व्यक्ती आणि प्रशासनाच्या सामूहिक दृढतेचा विजय असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी केले

निसर्ग वादळाने कोकणात केलेल्या न्कसानात उर्जा विभागाने उत्तम काम केले उर्जा विभागाच्या विविध योजनांना गतिमान करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला प्रजासत्ताक दिन विदर्भ चंद्रपूर जिल्हा विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावा यासाठी समतोल विकासाची हमी देत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले प्रजासत्ताक दिनानिमित आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कोरोना कायमस्वरूपी मात करीत जिल्ह्याला सर्वांग स्ंदर जिल्हा बनविणार असे प्रतीपादन राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन तथा ब्लढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी केलं महिलांची स्रक्षा शिक्षण आरोग्य तसेच शेतक यांचे व मज्रांचे उत्पन्न द्प्पट करण्यासाठी शासन कटिबद्ध अस्न यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या लोकशाहीच्या दोन चाकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री स्नील केदार यांनी केलं गडचिरोलीत पोलिस म्ख्यालयाच्या पटांगणावर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा म्ख्य सोहळा झाला गोंदियातही पोलीस म्ख्यालयात प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा झाला यावेळी राज्याचे गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं आपल्या राष्ट्राप्रति असलेल्या कर्तव्याचे भान राख् आणि सगळ्यांनी मिळ्न आपल्या तिरंग्याची असे आवाहन प्रजासत्ताक दिनी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज अकोला जिल्हावासीयांना केले यवतमाळ इथं संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यंदाचा सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला असला तरी विदयार्थी व नागरिक उत्साहाने मोठ्या संख्येत उपस्थित होते

पंतप्रधान वातावरण बदल आणि स्वीकृती ह्यांना आजच्या काळात महत्व प्राप्त झाले असून भारताच्या विकासातले हे महत्वाचे घटक आहेत असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे हवामान अनुकूलन परिषदेत ते द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते पॅरिस करारातल्या अटींचे पालन करण्यास आम्ही केवळ वचनबद्ध आहोत असे नाहे तर त्याप्ढे एक पाऊल जाऊन पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन हेच आमचे उददिष्ट आहे असे मोदी म्हणाले

ग्रामीण भागात आठ कोटी घरांना स्वयंपाकाचा गॅस आणि स्मारे साडे सहा कोटी घरांना नळावाटे पाणीपुरवठा केला जात आहे अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली

त्यात रजनिकांत देविदास श्रॉ यांना पद्मभूषण प्रस्कार मिळाला आहे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 पाच जणांना पद्मश्री प्रस्कारानं गौरवलं असून त्यात सामाजिक कार्यासाठी सिंधूताई सपकाळ आणि गिरिष प्रभ्णे साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नामदेव चंद्रभान कांबळे कला क्षेत्रासाठी परश्राम आत्माराम गंगावणे यांना तर व्यापार आणि उदयोग क्षेत्रातल्या कामगिरीबददल जसवंतिबेन जमुनादास पोपट यांना हा नागरी सन्मान मिळाला आहे या प्रसंगी बोलतांना श्री कांबळे म्हणाले की

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय याच्या नामकरणावरून बऱ्याच विदर्भवादी संघटनांनी आज नागप्रात धरणे आंदोलन केलं होतं त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही घोषणा केली आहे स्थानिक काटोल रोडवरील राज्याच्या वन विभाग आणि वन विकास महामंडळादवारे विकसित बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उदयानाच उदघाटन आज यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते

या उद्यानाला लागूनच प्रसिद्ध असा गोरेवाडा तलाव असून तेथे पक्षी निरीक्षणासाठीची चांगली जागा आहे

विदर्भातील गोसीख्र्द प्रकल्प स्रजागड प्रकल्प यासारखे विकासाचे प्रकल्प आपण मार्गी लावणार असून महाराष्ट्र राज्य एकसंघ कसे राहील यावरच आपला भर राहणार आहे असे मत म्ख्यमंत्र्यांनी व्यक्त केल या जंगल स ारी मध्ये बिबट्या अस्वल तसेच वाघाचे दर्शन आपल्याला झालं असे त्यांनी यावेळी सांगितलं

पर्यटन हे विदर्भाच्या विकासाचा ग्रोथ इंजिन असून सदर प्राणी उदयानांमध्ये जागतिक पर्यटक नागप्रातील गोरेवाड्याला भेट देतील अशी आशा नागप्रचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी व्यक्त केली प्राणी उदयानाच्या नामकरणावर विरोधक अपप्रचार करीत असल्याचा आरोप संजय राठोड यांनी यावेळी केला या कार्यक्रमाला गृहमंत्री अनिल देशम्खस्थानिक लोकप्रतिनीधी आणि वनखात्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

खाकी पाहिल्यावर घाबरलेल्या पीडितांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे या उददेशाने अकोला पोलीस दल बाल हक्क न्यायालय आणि तीक्ष्णगट मल्टीपर्पज वेल्ये अर सोसायटी यांच्या संय्क्त विदयमाने विदर्भातील पहिले आणि राज्यातील दुसरे चाइल्ड फ्रेंड्स पोलीस स्टेशन अकोल्यात तयार करण्यात आले आहे सिव्हील लाईन पोलीस ठाण्याच्या आतमध्ये हे पोलीस स्टेशन साकारण्यात आले आहे आज त्याचे उदघाटन जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीकांत यांच्या हस्ते पार पडले चाइल्ड फ्रेंड्स पोलीस स्टेशनमध्ये एक पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यासोबतच येथे कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी हे खाकीवर्दी पेक्षा सिव्हिल ड्रेसमध्ये आपले कर्तव्य बजावणार आहे

ज़्न्या वाहनांवर हरित कर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वातावरण प्रद्धषित करणाऱ्या जुन्या वाहनांवर हरित कर आकारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली हा प्रस्ताव आता सल्लामसलतीसाठी राज्यांना पाठवल्यानंतर त्याची औपचारिक अधिसूचना काढली जाईल पर्यावरणाला हानी पोचवणारी वाहने वापरण्यापासून लोकांना परावृत करण नवीन आणि कमी प्रद्षण करणाऱ्या वाहनांकडे लोकांना वळवण या उद्देशान हरित कर आकारण्यात येणार आहे तसंच हरित करामुळे प्रदूषणाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल आणि प्रदूषणकर्त्याला प्रद्षणाची भरपाई द्यावी लागेल